चाचण्यांची संख्या अधिक असल्याचं कोविड बाधित रुग्ण लवकर सापडत गेले आणि लवकर उपचार करता आले असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे तसंच अधिक चाचण्यांमुळे रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात घट होत आहे हे प्रमाण आता चार टक्क्यांपेक्षा कमी झालं आहे

या आगीत सहा रुग्ण भाजले असून त्यांना दुसर्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तसंच मुख्यमंत्र्यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटबियांना चार लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे

काही दिवसांपूर्वी कुटुंबातल्या एका सदस्यान कोविड चाचणी केल्यानंतर संबंधित कुटुंबातल्या सर्व सदस्यांची चाचणी नकारात्मक दाखवण्यात आल्याचं पालिकेने दिलेल्या अहवालातून समोर आलं आहे याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरूवारी संध्याकाळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी दरेकर यांनी केली दरम्यान कोविड चाचणी मधील हा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला आहे याबाबत महापालिकेच्या सर्व कोविड चाचणी केंद्राकडून अहवाल मागवण्यात आला आहे त्यानुसार निष्पक्ष चौकशी करून कारवाई केली जाईल ही चूक माहिती भरताना झाली आहे की आणखी काही याबाबतही चौकशी केली जाणार आहे तसंच हे केवळ एकाच केंद्राच्या बाबतीत आहे किंवा नाही याबाबतही चौकशी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली

या भेटीत ते कोविशिल्ड लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचं याबाबतच्या वत्तात म्हटल आहे

ते सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते मराठा समाजासाठी इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावं तीस वर्षापासून आम्ही हीच मागणी करत असून यासाठी सर्वच पक्षातल्या नेत्यांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले

खासदार सुधाकर शुंगारे यांनी काल विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्यासह आढावा बैठक घेवून प्रकल्पाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

प्रकल्प कार्यान्वित होत असताना टप्प्याटप्प्यानं या जागा भरल्या जाणार असल्याचं खासदार शृंगारे यांनी सांगितलं

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली